बाललैंगिक शोषण प्रतिबंधक अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासही काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेसह आणखी कडक शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे

त्यामुळेच पेरणी नेमकी झाली किती याबद्दलचा संभ्रम निर्माण झाला होता तो दूर करण्याच्या दृष्टीनं कृषी विभागाशी संपर्क साधून घेतलेल्या आकडेवारीवर आधारित हा वृत्तान्त

मराठी नीलम गोन्हे मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यासंदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यासाठी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोन्हे यांची काही तज्ञांबरोबर काल बैठक झाली

आपल्या इकडचं अनेक जणं त्याच्याबद्दल एक वेग वेगळे चांगले प्रयोग करत आहेत मराठी भाषा शिकविण्याचे प्रयोग चाललेले आहेत आणि विशेषतः मला सांगयला पाहिजे की मराठी सिनेमा हे इतर भाशिक लोकही भरपूर बघतायेत आणि तुम्ही नुकतिच आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे की मराठी भाषांमध्ये जाणाऱ्यांची संख्या यावर्षी वाढलेली आहे असं पृणे जिल्ह्यामधली आकडेवारी सांगते तर हे देखिल एक सुचिन्ह आहे आणि म्हणून मला असं वाटत की मराठी भाषेचा आभ्यास करण्यासाठी सरकारकडून बाकीचे जे काही प्रयत्न करायला पाहिजेत त्याच्यात आम्ही निश्चितपणाने उपसभापती या नात्याने बरोबर राहीन अनुदान देणं किंवा हे जे विषय आहेत ते सगळे कॅबिनेट मध्ये स्वतः पाठपुरावा करुन आम्ही त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल हे जरुर बघू आणखी ज्या मोठ्या संस्था आहेत तर त्या संस्थांच्याकडे शिक्षक किंवा प्राध्यापक यांनी कुठली कमी नसते तर त्यांनी स्वतःची इच्छाशक्ती याच्या पाठीमागे उभी केली तर बन्याचश्य प्रशनंमधून चांगला मार्ग निगू शकेल असं मला वाटतं अहमदनगर केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाद्वारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून अहमदनगर जिल्हा इतरांसमोर आदर्श निर्माण करेल असा विश्वास जलशक्ती अभियानाच्या सहसचिव रिचा बागला यांनी व्यक्त केला बागला यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पथकानं काल शिर्डी इथं आढावा बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या सिंधुदर्य निवडणुकांची आचारसंहिता लागणार असल्याने येत्या ऑगस्ट पूर्वी भात खरेदीबाबतचा शासन निर्णय होईल अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली सिंधूर्द जिल्ह्यात तेंडोली इथं भोम पुलंचं लोकार्पण काल रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करणारा भारतीय संघ काल उपांत्य सामन्यात मात्र थिटा पडला

भारतीय संघाची सुरुवातच निराशाजनक झाली त्यानंतर धोनी आणि जाडेजा यांनी सामना सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली पाऊस रत्नागिरी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात काल पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली त्यामुळे रात्रीपासून जगबुडी पुलावरची मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं रात्री दहा वाजता चिपळूणमध्येही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली

उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार वृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे